कथित नक्षल समर्थकांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना मुदतवाढ विधीमंडळ राज्य मागास वर्ग आय़ोगाचा अहवाल आणि धनगर आरक्षणावरील टाटा संस्थेचा अहवाल सादर करावा या मागणीवरुन विरोधकांनी विधानसभेत काल गदारोळ केल्यानं कामकाज चारवेळा स्थगित करावं लागलं अहवालात काय आहे तेच माहिती नसेल तर आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा काय करणार असा प्रश्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला गोंधळातच विविध विभागांच्या पूरक मागण्या आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी तसंच मराठा धनगर आणि मुस्लिम समाजला आरक्षण जाहीर करावं या मागणीसाठी विधान परिषदेतही काल विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे कामकाज वारंवार तहकूब होऊन दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं

सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दृष्काळी मदतीचं आश्वासन दिलं तसंच मराठा आरक्षणाचं विधेयक या आठवड्यातच मंजूर केलं जाईल अशी ग्वाही दिली संविधान संविधान दिनाच्या निमित्तानं काल मुंबईतल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं या निमित्त मंत्रालयात तसच सर्वच जिल्हा मुख्यालयांमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं संविधानाचं रक्षण हे न्यायपालिका विधानमंडळ आणि भारतीय नागरिकांचं सामायिक कर्तव्य आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्ली इथं संविधान दिनाच्या कार्यक्रमात सांगितलं

मुंबईत मरीन लाईन्स पोलीस जिमखाना इथल्या शहीद स्मृतिस्थळाला राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं हॉटेल ताज इथल्या स्मृतिस्तंभावरही मुख्यमंत्र्यानी अभिवादन केलं

अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या हल्ल्याचा निषेध केला या हल्ल्यातील शहीद तुकाराम ओबळे यांना त्यांच्या सातारा जिल्ह्यातील केडांबे या जन्मगावी अभिवादन करण्यात आलं लसीकरण गोवर आणि रुबेला या विषाणूजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आजपासून राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे

आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनाच्या प्रांगणात या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे ही लस सुरक्षित असून पालकांनी आपल्या पाल्याला लस टोचून घ्यावी असं आवाहन आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी केलं आहे याविषयी अधिक माहिती देताना पुण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप माने म्हणाले

त्यामध्ये सर्व सरकारी नीम सरकारी खाजगी शाळा मिशनरी शाळा मदरसे बालवाड्या अंगणवाड्या यातून प्रशिक्षित नर्सेस द्वारा लसिकरण केले जाणार आहे या मोहिमेत केवळ आरोग्य विभागच नाही तर पोलिस शिक्षण महिला बालकल्याण रेव्हेन्यू आदी पंधरा शासकीय यंत्रणेच्या सहकर्यानं ही मोहिम राबविण्यात येणार आहे आणि संपूर्ण यंत्रणा ही सज्ज झाली असून आपण सर्वजण मिळून ही मोहिम यशस्वी करुयात

या शेतकऱ्यांविरुद्ध हत्या आणि दंगल यासह दाखल केलेले खटले मागे घेण्यासाठी राज्य सरकारनं केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस

सोनावणे यांनी मान्य केला

सातारा जिल्ह्यातील राहुल कांबळे यांनी या योजनेतून कर्ज घेत आपला व्यवसाय वाढवला या योजनेबाबत समाधान व्यक्त करताना ते म्हणाले माझ नाव राहल प्रल्हाद कांबळे सातारा श्रिं माझं शिवगणेश नावाचं कपड्याचं दुकान आहे व्यवसाय वाढविण्यासाठी मी मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज प्रकरणासाठी अर्ज केला होता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मला राष्ट्रीयकृत बँकेकडून तात्काळ मुद्रा कर्ज मिळाले त्या कर्जामुळे मला माझा व्यवसाय वाढविण्यास मदत झाली फ्फी शोले जंजीर दिवार यांसारख्या लोकप्रिय हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहिणारे ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान यांना यंदाचा इफ्फी जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे पणजी इथं सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात या पुरस्काराचं वितरण केलं जाईल

दरम्यान या महोत्सवात भारतीय पप्तीरमा विभागात नुकताच आम्ही दोघी हा मराठी चित्रपट दाखवण्यात आला या चित्रपटाच्या दिग्दर्शक प्रतीमा जोशी यांनी आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आम्ही दोघी ही माझी पहिली फिचर फिल्म आहे

माझी पहिली फिल्म असल्यामुळे हा एनकरेजिंग पण मुव्हमेंट असतो की तुमची फिल्म एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर दाखविली जाते

रिसपॉन्स खूप छान होता

अहमदनगर अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत अवैध ठरलेले पाच उमेदवारी अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं वैध ठरवले आहेत त्यामध्ये भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा सुवेंद्र गांधी दीप्ती गांधी प्रदीप परदेशी शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे आणि राष्ट्रवादीचे योगेश चिपाडे यांचा समावेश आहे भाजपचे उमेदवार सुरेश खरपूडे यांचा अर्ज न्यायालयानं बाद केला आहे

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेनं यानिमित्त पूण्यात समता दिन कार्यक्रमाचं आयोजन केलं असून यावेळी माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पाणी वाटप प्ण्यातील पाणी वाटपाबाबत लवकरच धोरण ठरवणार असल्याची माहिती संपर्क मंत्री गिरीश बापट यांनी काल मुंबईत दिली विधानभवनात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक झाली या बैठकीत सध्या उपलब्ध पाणीसाठा आणि येणाऱ्या काळातील गरज याविषयी आढावा घेण्यात आला सोलापर बार्शीजवळील खांडवी परिसरात काल झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे

लोणार तालुकयातील सुलतानपुर जवळ काल ही घटना घडली

विदर्भाच्या काही भागात तापमानात घट तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे

उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार राज्यात हवामान कोरड राहील असा अंदाज हवामान विभागान वर्तवला आहे